नोंदवला निषेध पिंपरी चिंचवडमधल्या झोपडपट्टीवासियांत कोरोना विरोधी प्रतिपिंड निर्माण होण्याचं प्रमाण जास्त

चाचण्यांचा टप्पा पार

रस्त्यावर आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील गड किल्ले आणि कातळकडे आता गिर्यारोहणासाठी खूले

राज्य कोविड राज्यात काल बरे झालेल्या कोविड रुग्णांची संख्या पुन्हा पाच अंकी झाली नव्या बाधितांची संख्या घटली

ए या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे

राज्य शासनाच्या यादीतून वगळण्यात आलेल्या अनेक डॉक्टरांनी सरकारी कोरोना काळजी केंद्रात काम केलं आहे त्यांनीवैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली आहे तरिही केवळ स्थानिक जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केली नसल्यामुळेच त्यांना वगळण्यात आल्याची माहिती आय एम ए च्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे सिरो सर्वेक्षण पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव किती झाला आहे त्याची व्याप्ती किती आहे तसंच किती लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली याचि पाहाणी करण्यासाठी नुकतंच व्यापक सीरो सर्वेक्षण करण्यात आलं

नागपर कोरोनाचे संकट ऐन भरात असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन प्रभारी कुलगुरू डॉ

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकड्न नागपूर विद्यापीठात प्रयोगशाळा उभारणीच्या कामातील सर्व अडथळे पार करून पूर्णत सुसज्ज अशी आय

कोविड चाचण्यांकरिता आवश्यक सर्वच अद्ययावत उपकरणे प्रयोगशाळेत उपलब्ध आहेत आरटी पीसीआर तंत्राचा वापर करून कोरोना विषाणुचं विश्लेषण आणिवक स्तरावर केलं जातं

या केंद्रातील खरे कोरोना वॅरियर्स डॉ अमित ताकसांडे श्रेया जाजु आणि अन्य स्वयसेवकांच्या अपरिमित कष्टामुळेच हे साध्य झालं आहे

लग्नमंडळी विवाह सोहळ्यांवर कोविड प्रतिबंधांमुळे मर्यादा असल्यानं अनेकांच्या पोटावर पाय आला आहे या सगळ्या मंडळींनी काल राज्याच्या सर्व जिल्ह्यांत धरणं आंदोलन केलं आमच्या ठिकठिकांच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांवर आधारित हा वृत्तांत मंडप डेकोरेटर्स आचारी फुल हार विक्रेते फेटेवाले वाढपी ऑर्केस्ट्रावाले छायाचित्रकार बॅण्डपथक डीजेवाले स्वागत पथक लॉन्सवाले मंगल कार्यालयालय वाले घोडावाले बग्गीवाले रांगोळ्या काढणारे इतकेच कशाला पुरोहित भटजी सुद्धा काल राज्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर जमले होते काही ठिकाणी तर त्यांनी बॅण्ड डी जे आणि विवाह सोहळ्यासाठी लागणारं साहित्यही आणून ठेवलं असल्याचं पहायला मिळालं सोबत जोरदार घोषणाबाजीही सुरू होती गेल्या आठ महिन्या पासुन हे सबंधीत व्यवसाय बंद असल्याने सबंधीत व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे

सोबतच रात्री दहा वाजतापर्यंत सुगमसंगीत आर्केस्ट्रा डी जे घोडा बग्गी वापरण्याची परवानगी असावी मार्च महिन्यापासुन व्यवसाय ठप्प असल्यानं विद्युत देयक नगरपरिषद आणि ग्रामपंचायतचा कर माफ करावा व्यावसायिकांना कमीत कमी दहा हजार रुपये प्रति महिना आणि कारागिरांना प्रतिमहिना पाच हजार रुपये मदत जाहीर करावी अशा या सर्वांच्या मागण्या आहेत तसं निवेदन त्यांनी ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं जालन्यात तर या मंडळींनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच साकडं घातलं

त्यामुळे कातळाशी भिडणाऱ्या साहसी गिर्यारोहकांना पायात बेड्या पडल्यागत वाटत असेल आता मात्र त्यांना मनसोक्त भटकंतीची परवानगी मिळाली आहे

पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पर्यटनापाठोपाठ आता गड किल्ले आणि कातळ कड्यावरील गिर्यारोहणालाही जिल्हा प्रशासनानं काही अटींवर परवानगी दिली आहे महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघानं यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख याना निवेदन सादर करून साहसी क्रीडाप्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन जिल्हा प्रशासनान ही परवानगी दिल्यानं जिल्ह्यातील अनेक गड किल्ले प्न्हा एकदा गिर्यारोहकांनी गजबजून जाणार आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा नमरूकार